चीनने तेथे मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली आहे या आव्हानात्मक स्थितीला भारताकडून चोख प्रतुत्तर दिले जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे चीनसीमेवरील स्थितीबाबत त्यांनी आज राज्यसभेत सविस्तर निवेदन केले ते म्हणाले की दोन्ही देशातील सिमाविषयी दोन्ही देशांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत तथापि प्रत्यक्ष ताबा रेषेचा दोन्ही देशांनी सन्मान राखावा असे ठरले असताना चीनकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही लडाखच्या पेंगाँग भागात चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला परंतु भारतीय सैनिकांनी तो हाणून पाडल्याचं सिंग यांनी नमूद केलं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला जर कितीही कठोर भूमिका घ्यावी लागली तर आम्ही बिलकुल मागं हटणार नाही अशी ग्वाहीही राजनाथसिंहयांनी यावेळी दिली कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील शिक्षण संस्था बंद आहेत त्यामुळ सध्या ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जात आहे

या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन म्हणाले की कोरोनाच्या लसीवर व्यापक धोरण आखण्यात येत आहे सध्या तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची आशा आहे असं त्यांनी सांगितलं देशातील कोरोना स्थितीवर आज राज्यसभेतील चर्चा पुन्हा सुरू झाली यावेळी बोलताना शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित कोरोनाचा सामना केला पाहिजे यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारने योजलेल्या उपाययोजनांची माहिती दिली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल म्हणाले की उपाय योजनांबाबत राजकारण आणि आरोप प्रत्यारोप टाळले पाहिजेत

सध्या सक्रीय बाधित असलेल्या रुग्णांची संख्या एकूण रुग्ण संख्ये पेक्षा केवळ एक पंचमाश इतकी आहे

कोरोनाच्या अँटीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि सर्दी तापाची काही लक्षण दिसतं असली तर संबंधित रुग्णांची तातडीनं पीसीआर चाचणी करुन तो अहवाल प्राप्त होईपर्यंत तो कोरोनाचाच रुग्ण आहे असं समजून त्यावर उपचार करण्याच्या स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत गेल्या काही दिवसात कोरोनाचे अशा प्रकारचे रुग्ण वाढत असून दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता ही परिस्थिती लक्षात घेऊनच आता उपचार पद्धतीत बदल करण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या असून सर्दी तापाची लक्षणं म्हणून त्या रुग्णांकडं दुर्लक्ष केलं जाऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे जम्मू आणि काश्मिरमध्ये श्रीनगर शहरातील बातमालु भागात आज सकाळी सुरक्षादला बरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले या भागात सुरक्षा दलाकडून तपासणी केली जात असताना तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानावर हल्ला केला त्यावेळी ही चकमक झाली असं पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे भारतीय जनता पक्षातर्फे आज पासून सेवा साप्ताह साजरा केला जात आहे आसामात यानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे उत्तरप्रदेशात यानिमित्त अपंगाना सायकल वाटप आणि अवयव दान केलं जाणार आहे

अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी राज्य सभेत लेखी उत्तरांत दिली विमान कंपनी प्रवाशांचे नमुने गोळा करुन ते चाचणीसाठी पाठवतील या चाचणीचा अहवाल प्राप्त होईतोवर प्रवाशी विमानतळावर वाट पाहू शकतात अथवा आपल्या हॉटेल अथवा राहण्याच्या ठिकाणी विलगीकरणांत राहू शकतात असंही त्यांनी सांगितलं चाचणी चा अहवाल येईतोवर या प्रवाशांचं पारपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार आहे ज्या प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील त्यांना आयसीएमआरच्या पोटोकॉलनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करावं लागेल

लातूर इथल्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आज सकाळी संपर्कमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हुतात्मा स्मारकाला मान्यवरांनी पुष्पचक्र वाहिल्यानंतर सलामी देण्यात आली यावेळी अमित देशमुख यांच्या हस्ते माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला या मोहिमेत काम करणाऱ्या आशा सेवीकांना तपासणी किट आणि सुरक्षा किटचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आल आज विश्वकर्मा जयंती आहे त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत जे आपल्या कामालाच ईश्वर मानतात त्यांच्यासाठीह दिवस समर्पित आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार